प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज लोकसभेत मंडळाच्या स्थापनेची घोषणा केली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

अयोध्या निर्णयानंतर भारतीय जनतेनं दाखवलेल्या प्रगल्भतेचं मोदी यांनी यावेळी कौतुक केलं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 भारतात हिंदू मुसलमान शीख ख्रिश्वन बौद्ध पारशी जैन या सर्व धर्मांचे लोक एका कुटुंबाचाच भाग आहेत आणि कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीची प्रगती झालीच पाहिजे केंद्र सरकार सबका साथ सबका विकास या धोरणानुसार प्रत्येकाला सुखी करण्यासाठी प्रयत्नशील आहे असंही ते म्हणाले दरम्यान अयोध्येत श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र विश्वस्त मंडळ स्थापन करण्यासाठी अधिसूचना जारी केली असून नवी दिल्लीत या मंडळाचे कार्यालय असेल सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या निर्देशानुसार उत्तरप्रदेश सरकारनं यापूर्वीच सुन्नी वक्फ मंडळाला मशीद बांधणीसाठी पाच एकर जमीन देण्याबाबतचं पत्र दिल्याचं गृहमंत्रालयानं म्हटलं आहे श्रीराम जन्म भूमि तीर्थ क्षेत्र विश्वस्त मंडळाला मंदिर निर्माणासंबंधी सर्व निर्णय घ्यायला संपूर्ण स्वातंत्र्य असेल असं केंद्रीय मंत्री गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटलं आहे

विश्वस्त मंडळाच्या स्थापनेची घोषणा केल्याबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं शहा यांनी संसदेमधे आज अभिनंदन केलं संपूर्ण देशासाठी आजचा दिवस आनंद आणि अभिमानाचा आहे अयोध्येमधे श्रीराममंदिर उभारण्यासाठी विश्वस्त मंडळाची स्थापना करण्याचा ऐतिहासिक निर्णय सरकारनं घेतला आहे असंही शहा यावेळी म्हणाले श्री राम मंदिर उभारणीसाठी स्वतंत्र विश्वस्त मंडळाची स्थापना करण्याचा निर्णय दिल्ली विधानसभा निवडणुकीशी जोडणं चुकीचं ठरेल असं माहिती आणि प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी म्हटलं आहे राम मंदिर उभारणीच्या निर्णयाचा दिल्ली निवडणुकीशी काहीही संबंध नाही असंही ते म्हणाले

भारत हा शांततेचा पुरस्कर्ता असून देशाच्या संरक्षण तंत्रज्ञानाचा आणि तयारीचा वापर कोणत्याही देशाविरुद्ध केला जाणार नाही अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली भविष्यकाळात उत्तरप्रदेश हा संरक्षणविषयक उत्पादनांमधे प्रथम क्रमांकावर असेल अशी आशा त्यांनी व्यक्त केली

सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योगांना संरक्षण उत्पादनांमधे मोठ्या प्रमाणात सामील केलं जाईल असंही ते म्हणाले संरक्षणविषयक धोरण उत्पादन आणि भागीदारी ही भारताच्या संरक्षण उत्पादनाची त्रिसूत्री आहे असं संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी यावेळी सांगितलं संरक्षण क्षेत्रातलं अग्रगण्य तंत्रज्ञान एकाच ठिकाणी उपलब्ध करुन देणं हा या प्रदर्शनाचा मुख्य उद्देश आहे पाच दिवस चालणाऱ्या या प्रदर्शनात लष्करी तसंच हवाई क्षेत्रातल्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाची झलक दाखवली जाणार आहे

सहकारी बँका लवकरच रिझर्व्ह बँकेच्या नियंत्रणाखाली येणार आहेत यासाठी आवश्यक कायद्यातील दुरुस्तीला केंद्रीय मंत्रिमंडळानं आज मंजुरी दिली प्रस्तावित बँक नियमन कायद्यानुसार रिझर्व्ह बँकेचे बँकिंग संदर्भातले दिशानिर्देश सहकारी बँकांना लागू होतील तर प्रशासकीय अधिकार सहकार निबंधकांकडेच राहणार आहेत अशी माहिती केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिली रिझर्व्ह बँकेच्या बँकेंग विषयक दिशानिर्देशांचे पालन करण्यासाठी सहकारी बँकांना पुरेसा वेळ दिला जाईल तसंच त्यांचं लेखा परीक्षणही रिझर्व्ह बँकेच्या दिशानिर्देशांनुसार होईल कायद्यातल्या दुरुस्तीनंतर अडचणीत असलेल्या सहकारी बँकेच्या संचालक मंडळावरही रिझर्व्ह बँकेला नियंत्रण मिळवता येईल डहाणू जवळच्या वाढवण इथं नव्या बंदराच्या उभारणीला केंद्रीय मंत्रीमंडळानं तत्वतः मंजुरी दिली आहे

कोरोना विषाणूचा मुकाबला करण्यासंदर्भात मंत्रीमंडळ सचिवांनी आज नवी दिल्ली इथं उच्चस्तरीय बैठक बोलावली होती चीनमधून भारतात येणाऱ्या कोणत्याही प्रदेशी नागरिकाचा व्हिसा आता वैध राहणार नसल्याचंही आरोग्य मंत्रालयानं म्हटलं आहे नागरिकांनी चीनचा प्रवास टाळावा अशा सूचनाही देण्यात आल्या आहेत या बैठकीला आरोग्य आणि कुटुंब कल्याण परराष्ट्र व्यवहार गृह आणि संरक्षण विभागाचे सचिव उपस्थित होते केरळमधल्या कोरोना विषाणूची लागण झालेल्या दोन विद्यार्थ्यांची प्रकृती आता सुधारत असून त्यांच्या शरीरातल्या विषाणूंचं प्रमाण कमी होत असल्याचं आरोग्य सचिव प्रिती सुदान यांनी आज सांगितलं हे विद्यार्थी चीनमधे शिकत होते सध्या ते डॉक्टरांच्या देखरेखीखाली असून येत्या पंधरा दिवसात पूर्ण बरे होतील अशी आशा असल्याचं सुदान यांनी आकाशवाणीच्या वार्ताहराला सांगितलं जम्मू कश्मीरमधे पारिंमपोरा क्षेत्रात झालेल्या चकमकीत आज दोन दहशतवाद्यांना केंद्रीय राखीव सुरक्षा दलाच्या जवानांनी कंठस्नान घातलं यावेळी एका दहशतवाद्याला जिंवत पकडण्यातही जवानांना यश मिळालं मात्र या चकमकीत एक जवान शहीद झाला पारिमपोरा भागात तीन दहशतवाद्यांनी मोटरसायकलवरुन येऊन सुरक्षा चौकीवर गोळीबार केला असता सुरक्षा दलानं त्वरीत गोळीबार करुन दोन जणांना जागीच ठार केलं असं केंद्रीय राखीव सुरक्षा दलाच्या प्रवक्त्यानं श्रीनगर इथं सांगितलं जम्मू कश्मीर प्रशासनानं ज्येष्ठ नेते आणि पिपल्स कॉन्फरन्सचे अध्यक्ष सज्जाद लोन तसंच पिडीपी नेता वहीद पर्रा यांची कोठडी समाप्त करुन त्यांना नजरकैदेत ठेवण्याचे आदेश आज जारी केले जम्मू कश्मीर प्रशासनानं काल पिडीपीचे आमदार एजाज अहमद मीर आणि काश्मीर फेडरेशन चेंबर ऑफ इंड्रस्टीजचे माजी अध्यक्ष शकील अहमद कलंदर यांची सुटका केली होती गेल्या रविवारी प्रशासनानं चार अन्य नेत्यांची सुटका केली होती

निर्भया सामूहिक बलात्कार आणि हत्याप्रकरणी गुन्हेगार ठरलेल्या चारही आरोपींची फाशीची शिक्षा एकत्रितपणेच अंमलात आणली जाईल असा निर्णय दिल्ली उच्च न्यायालयांन आज दिला

गेल्या शनिवारी आणि रविवारी विशेष सुनावणी घेतल्यानंतर न्यायमूर्ती सुरेश कुमार कैट यांनी या याचिकेवरचा आदेश दोन फेब्रुवारीला राखून ठेवला होता

त्या आदेशाला केंद्र सरकारनं आव्हान दिलं होतं न्यूझीलंडमधे हॅमिल्टन इथल्या पहिल्या एक दिवसीय क्रिकेट सामन्यांत न्यूझीलंडनं भारताचा चार गडी राखून पराभव केला

टेलरला सामनावीर घोषित करण्यात आलं